विद्यार्थी आपल्या गुणांची पडताळणी छायाप्रत पुनर्मूल्यांकन आणि स्थलांतर प्रमाणपत्रांसाठीच्या अटी आणि शर्ती संकेतस्थळावर पाहु शकतात

अंतिम वर्ष पदवी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारनं कोविडचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेऊन घेतला आहे अशी माहिती राज्य सरकारच्या वतीनं काल मुंबई उच्च न्यायालयात देण्यात आली कोरोना विषाणूचा प्रसार प्रश्न आणि उत्तरपत्रिकांच्या हाताळणीतूनही होऊ शकतो हे सिद्ध झालं आहे असल्याचं उच्च शिक्षण संचालक धनराज माने यांनी या संबंधात सादर केलेल्या प्रतिज्ञा पत्रात नमूद करण्यात आलं आहे राज्य सरकारनं अंतिम वर्ष परीक्षा रद्द करण्याचा जो निर्णय घेतला आहे त्याला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाली असून त्यावरील सुनावणीच्या वेळी काल राज्य सरकारनं ही भूमिका स्पष्ट केली यावरील पुढील सुनावणी शुक्रवारी होणार आहे राज्यातल्या जिल्हा परिषद शाळांच्या प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या यंदाही होणार आहेत

आंतरजिल्हा बदल्या ह्या ऑनलाईन पद्धतीने तर जिल्ह्यांतर्गत बदल्या ह्या ऑफलाईन पद्धतीने करण्यात येणार आहेत जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या ऑफलाईन पद्धतीने करण्यासाठी तालुका स्तरावर वेगवेगळी पथकं नेमून अर्ज स्वीकारण्याची व्यवस्था केली जाणार आहे

मुश्रीफ यांनी सांगितले राज्यातल्या यापूर्वी मुदत संपलेल्या आणि डिसेंबरअखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या सल्ल्याने संबंधित ग्रामपंचायत क्षेत्रातल्या योग्य व्यक्तीची प्रशासक म्हणून नेमणूक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे संबंधित गावात सरपंचपद सध्या ज्या प्रवर्गासाठी आरक्षित होते त्याच प्रवर्गाच्या योग्य व्यक्तीच्या नावाची प्रशासक म्हणून शिफारस करण्याची दक्षता घ्यावी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी यासंदर्भात सर्व पालकमंत्र्यांना पत्र लिहून माहिती दिली आहे सद्यस्थितीत यापूर्वी मुदत संपलेल्या ज्या ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून शासकीय अधिकारी नियुक्त आहेत अशा अधिकाऱ्यांची कोरोनाच्या कामांसाठी आवश्यकता असल्याने त्यांच्या नियुक्त्या रद्द करुन त्या ग्रामपंचायतीवर सुद्धा ग्रामपंचायत क्षेत्रातील योग्य व्यक्तिची प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात येणार आहे असे मंत्री श्री मुश्रीफ यांनी सांगितले

विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आज वृत्तसंस्थेशी बोलताना ही माहिती दिली

विधानभवन कर्मचाऱ्यांची संख्या साडे सातशे आहे आमदार आणि तिर कर्मचारी मिळून सुमारे दीड हजार लोक विधिमंडळात एका वेळी उपस्थित असतात या सगळ्याच विचार करावा लागेल याबाबत सरकार आणि विरोधी पक्षाची भूमिका काय आहे हेही कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत जाणून घ्यावं लागेल असं पटोले यांनी सांगितलं

तीन महिन्यांपूर्वी जमावानं केलेल्या मारहाणीत दोन साधू आणि त्यांच्या वाहन चालकाचा मृत्यू झाला होता

आतापर्यंत एकाही आरोपीची जामिनावर सुटका झालेली नाही असं सीआयडीच्या प्रसिद्धिपत्रकात म्हटलं आहे कोरोनाच्या प्राद्भावामुळे मास्क आणि सॅनिटायजरचा वापर वाढला असून त्यांच्या किंमती निश्चित करण्यासाठी राज्य शासनामार्फत समिती गठीत करण्यात येणार आहे त्यामाध्यमातून सामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करावा मास्क आणि सॅनिटायजरचा समावेश जीवनावश्यक वस्तु कायद्यांतर्गत करण्यासाठी केंद्र शासनाकडे मागणी करण्यात येणार असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल मुंबईत सांगितलं

अद्याप सुमारे साडे तीन लाख टन साखर निर्यातीसाठी बंदरात असून तिची निर्यात झाल्यास जुलैअखेर पर्यंत करार झालेली बहुतेक साखर निर्यात होण्याची शक्यता आहे

यामध्ये शेतजमीन नसणाऱ्यांची कर्जप्रकरणे बनावट सातबाऱ्यासह घेतलेली कर्ज पीक कर्जाव्यतिरीक्त असलेली सामान्य कर्जे गाय म्हैस शेळी बाबतची कर्जे तिर व्यवसायासाठी दिलेली कर्जे जमीन विक्री केलेली असताना कर्ज उचल जादा कर्जवाटपाची प्रकरणं व्यादी प्रकरणांचा समावेश आहे

परभणी जिल्ह्यात आणखी नऊ रुग्णांची वाढ झाली तसंच जिंतूर तालुक्यात एका कोरोंनाबाधीत रूग्णाचा गुरूवारी सकाळी मृत्यू झाला

रात्री एका कोरोना बधितांचा मृत्यू झाला आहे

निवृत्त सनदी अधिकारी आणि महाराष्ट्राच्या पहिल्या महिला निवडणूक आयूक्त नीला सत्यनारायण यांचं गुरूवारी सकाळी कोरोनामुळं निधन झालं

कोरोना संसर्गामुळे नीला सत्यनारायण आणि त्यांचे पतीवर सेव्हन हिल्स् रूग्णालयात उपचार सुरू होते तर मुलीवर हिंदुजा रूग्णालयात उपचार सुरू आहेत

भारत बायोटेकनंतर लस तयार करणारी ही दुसरी भारतीय कंपनी आहे झायडस कॅडिला आणि जैवतंत्रज्ञान संशोधन परिषद संयुक्तरित्या ही लस विकसित करत आहेत झायकोव्ह डी या लसीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातल्या निरोगी मानवावर चाचण्या सुरू झाल्या असल्याचं जैवतंत्रज्ञान संशोधन परिषदेनं म्हटले आहे या टप्प्यात लसीची सुरक्षितता प्रतिकारक शक्ती निर्माण करण्याची क्षमता प्रमाण तपासले जाईल प्राण्यांवर केलेल्या चाचण्यांमध्ये या लसीचे चांगले परिणाम दिसून आले असल्याचं जैवतंत्रज्ञान संशोधन परिषदेनं सांगितलं आहे

या दरम्यान नागरिकांना घराबाहेर पडता येणार नाही

येत्या दोन दिवसात कोकण गोवा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तर तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे कोकण आणि गोवा आणि मध्य महाराष्ट्रात पुढचे पाच दिवस संततधार कायम राहील अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे